आशय घन सिनेमाच्या माध्यमातून वेगळी छाप पाडणाऱ्या सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे काळाच्या पडद्याआड विदर्भात पुन्हा पारा चढला देशातल्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद ब्रह्मपुरीत लसीकरण निर्णय देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात ही मोहीम अधिक व्यापक आणि वेगवान करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले तिसऱ्या टप्प्यात लसीच्या किंमती खरेदी पात्रता निकष आणि प्रशासकीय बाबी अधिक लवचिक असणार आहेत राज्यांना थेट उत्पादकांकडून लस खरेदीची अधिकार देण्यात आले असून स्थानिक गरजांची पूर्तता करण्यासाठी संबंधिताना मोकळीक दिली आहे लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी चालना दिली जाणार असून नवीन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजन करण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला

देशातल्या तज्ञ डॉक्टरांशी मोदी द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते यावेळी त्यांनी देशभरातली कोरोना परिस्थिती आणि लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला

एकीकडे लसीकरणाला गती मिळत असताना कोरोनाचा संसर्ग देशभरात वाढतोच आहे

दरम्यान राज्यात काल नवबाधित आणि बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येतली तफावत कमी झाल्यानं उपचाराधीन रुग्णसंख्येतही फार मोठी वाढ झाली नाही

टँकर घेऊन ही मालगाडी वसई रोड जळगाव नागपूर रायपूर मार्गे ईस्ट कोस्ट रेल्वे झोनमधील विशाखापट्टणम स्टील प्लांट साइडिंगकडे जाईल

रेमडेसिव्हीर रेमडेसिव्हीर इंजेक्शनची जिथं गरज असेल त्यानुसार त्याचं वितरण केलं जावं असं नागपूर खंडपीठानं काल सांगितलं विविध राज्यांना आणि जिल्ह्यांना या औषधाचा पुरवठा करताना कोणते मापदंड लावले जातात याची माहिती देण्याचे आदेशही न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारला दिले आहेत

एमटीडीसी कोरोना संकटाच्या काळात पर्यटन व्यवसायाच्या उत्पन्नामध्ये बऱ्याच प्रमाणात घट झाली आहे त्या पार्श्वभूमीवर संचारबंदीनंतर पर्यटकांना पुन्हा पर्यटनासाठी आकर्षित करण्यासाठी एमटीडीसीतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत ऐकुया याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

तसंच पर्यटकांना आयुर्वेदीक काढा व्हिटॅमिन सी आणि डी उपलब्ध करून दिल जाणार आहे वर्क फ्रॉम नेचर म्हणजेच पर्यटनाचा आनंद घेताना कामही करता यावं यासाठी रिसॉर्टवर वायफाय सुविधा दिली असून योगा आणि मेडीटेशनची सुविधाही कोयनानगर माथेरान महाबळेश्वर या ठिकाणी सुरु केली जाणार आहे या सर्व उपक्रमांसाठी एमटीडीटीसीच्या कर्मचार्यांना वैद्यकीय आणि पर्यटन सेवाविषयक विशेष प्रशिक्षणही दिलं जाणार आहे तसंच आगामी काळात वेलनेस मेडिकल टुरिझम या विषयांवरही भर देण्यात येईल अशी माहिती एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली त्यामुळे संचारबंदीनंतरच्या काळात पर्यटकांना बिनधास्त पर्यटन करता येणार आहे

त्यामुळे एनसीसी हा वैकल्पिक विषय होण्यास कोणतीही तांत्रिक अडचण येणार नसल्याचं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी म्हटलं आहे वैकल्पिक विषय झाल्यानं विद्यार्थी एनसीसीकडे वळतील असा विश्वास केदार यांनी व्यक्त केल्याचं राज्य सरकारनं काल प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे शिस्त देशप्रेम शिकविणाऱ्या या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकेल याचबरोबर त्यांना नोकरीसाठीच्या विविध सरकारी योजनांचा लाभही घेता येऊ शकेल असं मत केदार यांनी व्यक्त केलं कॅम्पला जायचं तर अभ्यासाला वेळ कसा काढायचा असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतो आणि इच्छा असूनही ते एनसीसीच्या वाटेला जात नाहीत मात्र आता एनसीसीला वैकल्पिक विषयाचा दर्जा मिळणार आहे

याचबरोबर या विद्यार्थ्यांना एनसीसीचे बी आणि सी प्रमाणपत्रही मिळविता येणार आहे याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगानं देशातील सर्व विद्यापीठांना कार्यवाही करण्याची सूचना केली असल्याचं केदार यांनी सांगितलं एनसीसीचा अभ्यासक्रम सहा सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविला जाणार आहे

यामध्ये विद्यार्थ्यांना शिस्त व्यायाम याचबरोबर नकाशा वाचन शस्त्र प्रशिक्षण समाजसेवा आदीचे शिक्षण दिले जाणार आहे

काही धरणांना गळतीची समस्या असल्यानं ती कोरडी पडली आहेत सुरुवात वसंत व्याख्यानमाला लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त होणारी चार विशेष व्याख्यानं न्यायमूर्ती रानडे यांच्या स्मरणार्थ विशेष व्याख्यान आणि बांगलादेश मुक्तीसंग्रामाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त होणारं संरक्षणविषयक व्याख्यान ही यंदा पुण्यातल्या वसंत व्याख्यानमालेची वैशिष्ट्ये ठरणार आहेत

दीपक टिळक संस्थेच्या पदाधिकारी आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरु डॉ गीताली टिळक प्रमुख कार्यवाह डॉ मंदार बेडेकर यांनी काल ही माहिती दिली

वाळू कारवाई गोंदिया जिल्ह्यात यावर्षी पंधराशेहून अधिक घरकुलांना मान्यता देण्यात आली असून

या साठी प्रत्येक तालुक्यात एक एक वाळू घाट राखीव ठेवण्यात आला आहे या घाटांवर वाळू माफिया घरकुल लाभार्थ्याच्या हक्काच्या वाळूवर डल्ला मारत असल्याचं कळल्यामुळे उपविभगीय अधिकारी वंदना स्वर्गपथे यानी काल छापा घातला

पण या गोष्टीचा फायदा घेऊन सकाळी चार ते पाच जे वाळू चोरणारे लोक आहेत वाळू तस्कर ते त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू तस्करी किंवा चोरी करत होते तर त्या अनुषंगाने आज आम्ही तिथे अचानक धाड टाकून सात टॅक्टर जप्त केले आहेत साधारण चार ते पाच टॅक्टर त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत परंतू जे सात टॅक्टर आम्हाला मिळालेले आहेत त्यांना आम्ही तहसीलमध्ये जमा केलेलं आहे

मेळघाट दौरा महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ अन्याय मुळीच सहन करता कामा नये अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे क्ठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी शासन महिला भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे असा निर्वाळा महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी मेळघाटातील महिला वनकर्मचाऱ्यांशी बोलताना दिला महिला वनकर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी वरिष्ठांकडून होणारा जाच याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेऊन ठाकूर यांनी मेळघाटातील द्र्गम भागाचा दोन दिवस गोपनीय दौरा केला

आंदोलन ग्न्हे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पंतप्रधान आणि राज्याचे माजी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत केलेल्या टिकेनंतर माजी आमदार विजयराज शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते निषेध नोंदवित असताना त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आणि कोविड प्रतिबंध नियम उल्लघन करत आंदोलन केल्याबद्दल भाजपा पदाधिकाऱ्यांवर बुलडाणा शहर पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेंत दरम्यान काल भाजपा आमदार डॉ संजय कुटे हे परिस्थिती चा आढावा घेण्यासाठी आले असता बुलडाणा येथून परत जात असताना त्यांच्या गाडीवर शिवसैनिकानी दगडफेक करून काचा फोडल्या त्यांनतर बुलडाणा इथे तणाव वाढला असून ठिक ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे कॅन्टोन्मेंट ऑनलाइन देशातील कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या म्हणजेच कटक मंडळांच्या संयुक्त व्यवस्थापनासाठी तसंच बोर्डांमध्ये ई गव्हर्नन्सला प्राधान्य मिळावं यासाठी संरक्षण मंत्रालयातर्फे ई छावणी वेबपोर्टल कार्यान्वित करण्यात आलं आहे आता हे पोर्टल इंग्रजी व्यतिरिक्त मराठीसह आणखी सहा भाषामध्ये उपलब्ध झालं असून नागरिकांना सहजरित्या विविध सुविधांचा लाभ घेता येईल अशी अपेक्षा संरक्षण मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे कटक मंडळांमार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवांचा लाभ नागरिकांना ऑनलाइन स्वरूपात घेता यावा यासाठी हे पोर्टल विकसित करण्यात आलं आहे नागरिकांना सध्या देण्यात येणा या प्रमुख सेवांमध्ये व्यापार परवाना सार्वजनिक तक्रारी ऑनलाईन चलन भरणा भाडेपट्ट्याचं नूतनीकरण जन्म मृत्यू प्रमाणपत्र रुग्णालयातली बाह्यरुग्ण नोंदणी नळ जोडणी सांडपाणी व्यवस्था यांचा समावेश आहे नजीकच्या काळात मालमत्ता कर भरणा इमारत योजना मान्यता सामुदायिक हॉल बुकिंग सुविधा शालेय प्रवेश आणि शुल्क भरणा या सुविधाही ई छावनी पोर्टलमध्ये देण्यात येणार आहेत सध्या हा उपक्रम प्रायोगिक स्तरावर राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात पुण्यासह पाच कटकमंडळांचा त्यात समावेश केला आहे सुमित्रा भावे चाकोरी बाहेरचा विचार मांडत आशय घन सिनेमाच्या माध्यमातून आपली वेगळी छाप पाडणाऱ्या सुप्रसिद्ध दिग्दर्शिका निर्मात्या तसंच जेष्ठ समजसेविका सुमित्रा भावे काल काळाच्या पडद्याआड गेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पूण्यातल्या वैक्ठ स्मशानंभूमीत त्याच्या पार्थिव देहावर अंत्य संस्कार करण्यात आले

त्याच्या निधनाम्ळे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे

दहावी फ अस्तु संहिता वास्तुपुरुष देवराई अशा अनेक वेगळ्या वळणाच्या मराठी चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं सुमित्रा भावे यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या चौकटी बाहेरचा विचार अत्यंत साधेपणाने सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असत त्यानी काही काळ दिल्ली आकाशवाणीवर वृत्तनिवेदक म्हणून ही कामं केलं होत

काल दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस झाला

नमस्कार